जाती आणि धर्माच्या आधारे देशाचं केलेलं विभाजन इतकीच काँग्रेस पक्षाची मिळकत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे आज ओडिशातल्या संबळपूर इथे जाहीर सभेत ते बोलत होते आता पर्यंत केंद्र सरकारनं गरिबांसाठी एक रुपया पाठवला तर त्यातले केवळ पंधरा पैसे खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहचत होते असं सांगत आपल्या सरकारनं गेल्या पाच वर्षात लाभार्थ्यांना पूर्ण रक्कम मिळेल हे सुनिश्चित केलं असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं काँग्रेस अध्यक्ष राहल गांधी यांनी त्यांचा केरळ मधला दोन दिवसांचा प्रचार दौरा आजपासून सुरू केला पठाणप्रमु इथे त्यांनी आज प्रचारसभा घेतली न्याय या किमान उत्पन्न योजनेसाठीचा पैसा भ्रष्ट उद्योगपतींकडून मिळवण्यात येईल असं सांगत लोकांचे पैसे चोरणाऱ्यांना ते पैसे लोकांना परत द्यावे लागतील हे काँग्रेस सुनिश्चित करेल असा दावाही गांधी यांनी यावेळी केला केंद्रीय ग्रहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज लखनऊ मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला त्याआधी त्यांनी एक प्रचार फेरीही काढली भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार कर्नल राज्यवर्धनसिंह राठौर यांनीही आज जयपूर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला

मात्र या याचिकेवर विचार करणार नाही असं सांगत न्यायालयानं ही याचिका फेटाळून लावली निवडणूक आयोगानं अशा नेत्यांवर केलेल्या भाषणबंदीच्या कारवाईवर सर्वोच्च न्यायालयानं यावेळी समाधान व्यक्त केलं

केंद्र सरकारनं याबाबत आपलं म्हणणं मांडावं असे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत पुण्यातल्या एका जोडप्यानं ही याचिका दाखल केली आहे

ते आज औरंगाबाद इथे वार्ताहर परिषदेत बोलत होते विरोधकांची प्रचाराची पातळी घसरल्याबद्दल हुसेन यांनी खंत व्यक्त केली

काँग्रेस नेते अमित देशमुख यांच्या उपस्थितीत हन्मान चौक येथून गंज गोलाई परिसरात ही पदयात्रा काढण्यात येणार आहे

पोलिस उपनिरीक्षक समीर शेंडे शिपाई अजय शेट्ये आणि दत्ता इंगोले अशी या पोलिस कर्मचाऱ्यांची नाव असल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली मांसाची वाहतूक करणाऱ्या एकशे पंचवीस ट्रकपैकी एक ट्रक वाशिंद इथे अडवून गुन्हा दाखल न करण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी पाच लाख रुपये मागितल्याच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली

जालना जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून भोकरदन बदनापूर आणि जालना ताल्क्यात तुरळक भागात पाऊस झाला नांदेड शहरातही पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे उस्मानाबाद जिल्ह्यात काल रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे आंबा पपई आणि डाळिंबाच्या फळबागांचं मोठं न्कसान झालं उमरगा तालुक्यातल्या तुगार आलूर आणि सुंदरवाडी शिवाराला या गारपीटीचा फटका बसला औरंगाबाद शहर परिसरातही आज मेघगर्जनेसह रिमझिम पाऊस झाला अकोला जिल्ह्यातही पावसाच्या तुरळक सरी कोसळल्याचं वृत्त आहे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते बापू दादा शार्दल यांचं आज पहाटे ध्वळे इथे निधन झालं ते ऐंशी वर्षांचे होते ध्वळे जिल्ह्यात शिवसेनेची पहिली शाखा स्थापन करून त्यांनी पंचवीस वर्षं शिवसेनेचं जिल्हा प्रमुख पद भूषवलं होतं त्यांच्या पार्थिव देहावर आज संध्याकाळी धुळ्यात अंत्यसंस्कार होणार आहेत कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या आचारसंहिता आणि पोलिस पथकाने सुमारे एक कोटी रुपये किमतीचे सोने आणि हिऱ्याचे दागिने जप्त केले आहेत